मोसमी वारे केरळच्या किनाऱ्यालागत पोचले पंतप्रधान उज्ज्वला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे गरीब अनुसूचित जातीचे लोक आणि आदिवासींचं जीवनमान उंचावलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं नमो एपद्वारे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला

पंतप्रधान आज नमो एपद्वारे मुद्रा योजनेतील लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत

भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या शिष्टमंडळानं मंत्रालयात पाटील यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते या स्वच्छतागृहांची माहिती गुगल मॅपसारख्या एपवरही उपलब्ध करुन देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं महिला प्रवाशांसाठी महामार्गावरील स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स व्हेडींग मशिन आणि सॅनिटरी पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनेटर उपलब्ध करुन देण्याची मागणी भारतीय स्त्री शक्ती संघटनेनं यावेळी केली पोटनिवडणूक पालघर आणि भंडारा गोंदिया लोकसभा पोट निवडणुकीसाठी काल मतदान झालं

प्रशांत नारनवरे यांनी दिली

दरम्यान काही ठिकाणी मतदान यंत्र तांत्रिक कारणामुळे नाद्रूस्त झाली होती ही यंत्र बदलण्यात आली आणि शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली अशी माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून काल देण्यात आली

यातील काही जिल्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल काल जाहीर करण्यात आले

अशी प्रतिक्रीया भाजपाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांनी व्यक्त केली रायगड रायगड जिल्हयात बहतेक पक्षांनी आपले बालेकिल्ले राखण्यात यश मिळविल्याचं चित्र आहे अलिबागपनवेलपेण या तालुक्यात शेकापचं वर्चस्व असल्याचं सिध्द झालं असून रोहा माणगाव तळ्यात राष्ट्रवादीने बाजी मारली आहे महाड मुरूड पोलादपुर इथं शिवसेनेनं वर्चस्व प्रस्थापित केल्याचं चित्र आहे

ज्या शाळांनी यापूर्वी नोंदणी केली आहे त्या शाळांच्या ईमेलवरही निकाल तत्काळ उपलब्ध होईल

या निभित्तानं विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निवासस्थानी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं राजधानी दिल्लीतही महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात सावरकर जयंती साजरी करण्यात आली

या मिनिट्रेनला आता पारदर्शक डबा जोडला जाणार असल्यान माथेरानच निसर्गसौंदर्य या गाडीतून अधिक चांगल्याप्रकारे अनुभवता येणार आहे ऐकूया याविषयी अधिक माहिती झुकझुक धावणारी माथेरानची राणी आणि उंच डोंगर आणि तेवढ्याच खोल दन्या हा नजारा डोळ्यात साठवून ठेवण्यासाऱखाच असतो मध्य रेल्वेने आता पारदर्शक किंवा व्हिस्टाडोमचा डबा माथेरानच्या राणीला जोडण्याचा निर्णय घेतल्यान सोने पे सुहागा अशीच पर्यटकांची भावना होणार आहे पुढील काळात माथेरानचे अलौकीक सौदर्य आरपार न्याहळत नेरळ माथेरान हा दोन तासांचा प्रवास पर्यटकांना करता येणार आहे या डब्याच वैशिष्टये म्हणजे त्याचे छत पूर्णपणे पारदर्शक चोहोबाजूनी पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटता येतो या डब्यांना फार खर्च येणार नसल्याने पर्यटकांना जास्तीची रक्कम मोजावी लागणार नाही असे सांगितले जाते

या संदर्भात काल मुंबईत एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली यावेळी प्रकल्पासंदर्भात येणाऱ्या विविध अडचणींबाबत चर्चा करण्यात आली हा प्रकल्प पूर्व विदर्भाच्या विकासाला गतीमान करणारा महत्वाचा प्रकल्प ठरेल असा विश्वास नीतीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला

वारीच्या पूर्वतयारीबाबतच्या बैठकीत ते बोलत होते पुर्णे सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्याकडून आषाढी वारीच्या पूर्व तयारीचा आढावा यावेळी घेण्यात आला सोलापूर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम सहकार निवडणूक प्राधिकरणानं जाहीर केला आहे त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे

यवतमाळ रेशीम उद्योगासाठी यवतमाळ जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आणि हवामान अतिशय अनुकूल असून जिल्ह्यात दोन हजार एकरावर रेशीम लागवडीचं नियोजन करण्यात आल्याचं संपर्क मंत्री मदन येरावार यांनी सांगितलं रेशीम विकास आढावा बैठकीत ते काल बोलत होते

या संदर्भात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते

हे विद्यार्थी आज मुंबईत येणार असून राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार केला जाईल अभभभभभ पाऊस सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात काल विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला त्यामुळे शहरातील अनेक सखलभागात पाणी साचलं होतं लातूर जिल्ह्यातील काही गावात काल वादळी वारे आणि पावसामुळ मोठं नुकसान झालं असून एक व्यक्ती ठार तर एक जखमी झाला आहे

परवा अरबी समुद्राच्या दक्षिण भागापर्यंत मजल मारणारा मान्सून काल संध्याकाळपर्यंत केरळच्या किनाऱ्यालगत पोहोचला होता उद्यापर्यंत हे मोसमी वारे कर्नाटकात दाखल होतील अशी अपेक्षा आहे राज्यात अनेक ठिकाणी काल वळवाच्या पावसानं हजेरी लावली आजही काही ठिकाणी वळीव अपेक्षित आहे तळ कोकणातल्या पाऊसमानात काहीशी वाढ संभवते वळवाच्या सरींमुळे उन्हाचे चटके काहीसे कमी झाले असले तरी वाढत्या आर्दतेमुळे उकाडा वाढला आहे मान्सून राज्यात पोहोचेपर्यंत तरी या उकाड्यातून सुटका नाही